ही मन्ष्यानं तयार केलेल्या अतिशय संहारक शस्त्रापेक्षा अधिक शक्तीशाली आहे

हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे

साप्ताहिक संवाद कार्यक्रमात त्यांनी काल कोविड उपचारासंदर्भातल्या भावी उपाय योजनांची माहिती दिली

कोरोना विषाणूवरची लस उपलब्ध होण्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समित्यांची स्थापना केली असल्याचं ते म्हणाले देशात कोविड लसीचं परीक्षण तिसऱ्या टप्प्यात असून लस तयार झाल्यावर पुरवठा आणि साठा पयोप्त प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी सरकार लस तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा करत असल्याचं ते म्हणाले

पणजी इथं शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावरील पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते काल बोलत होते नवीन कायदे कृषी क्षेत्राला ग्रासून टाकणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या कायद्यांमुळे बरीच वर्षे वंचित राहिलेला शेतकरी आता आपल्या क्रेषी मालाचे मूल्य ठरवण्यास सक्षम होईल नवीन कृषी सुधारणा कायदे एक राष्ट्र एक बाजारपेठ या शासनाच्या द्रद्रष्टीच्या धोरणांशी सुसंगत असल्याचंही ते म्हणाले

ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते भारतीय जनता पक्षाचे खासदार भागवत कराड प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते

लातूरमध्येही राज्यमंत्री दानवे यांची काल या विधेयकांबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद झाली यावेळी बोलतांना त्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी विक्री करण्यासाठी बाजार समितीत जाण्याची गरज नसल्याचं सांगत देशात जवळपास दहा हजार कृषी उत्पादन कंपन्या स्थापन होत असल्याचं सांगितलं

तीन क्रषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षानं काल पंजाबमध्ये राहल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढली होती बादनी कल्याण इथं सभेला संबोधित करताना ते बोलत होते भारतीय जनता पक्षाचं सरकार काही कंपन्यांसाठी शेतकऱ्यांना नष्ट करण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

सुशांत सिंह हत्या कि आत्महत्या असं प्रश्नचिन्ह महाराष्ट्र मुंबई महानगरपालिका मुंबई पोलीस यंत्रणा यांच्याबाबत निर्माण केलं गेलं होतं ज्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याच षडयंत्र केलं होतं त्यांचं पितळ उघडं पडलं असून त्यांना ही मोठी चपराक असल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे

कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे असं ते म्हणाले या शाळा सुरु करत असताना सरकारच्या वतीने एक चांगलं धोरण आखण्यात येणार असून या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोना विषाणूने बाधित न होता व्यवस्थित शिक्षण देण्याची सरकारची भूमिका असेल असंही ते म्हणाले

राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयी हा सत्याग्रह केला जाणार असून आपण स्वतः मुंबईत सत्याग्रहात सहभागी होणार आहोत असं थोरात म्हणाले

जगामधे तुम्हाला जे परिवर्तन हवंय जो बदल हवाय त्याची सुरवात घरापासून तुमच्या स्वतपासून केली पाहिजे असं गांधी नेहमी सांगायचे मला असं वाटतं की गांधीजींचा हा जो विचार आहे हा विचार व्यापक अर्थाने प्रत्येक व्यक्तीला जो बदल करायचाय प्रत्येक व्यक्तीला जो एक स्वतःचा नवा एक अशा स्वरूपाचा चेहरा मोहरा समोर आणायचा आहे त्या दृष्टीने फार महत्वाचं वचन आहे आणि गांधीजी नेहमीच असं मानत होते माणूस हा बदलू शकतो

आणि गांधीजी त्यानुसार या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहत होते असं मला वाटतं आणि म्हणून जो बदल तुम्हाला जगात करायचाय त्या बदलाची स्रवात तूम्ही स्वतःपासून करा असं गांधीजी सांगतात

आरक्षणाला असलेली स्थगिती खटल्याच्या गुणवत्तेच्या जोरावर निश्चितपणे उठेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करत आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी परीक्षा केंद्रांवर करण्यात आली

परभणी जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली

विद्यत नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातल्या कृषी पंपांना दिवसा आठ तास आणि रात्री दहा तास आठवड्यात चक्राकार पध्दतीनं वीज प्रखठा सध्या उपलब्ध करून देण्यात येत आहे मात्र रात्रीच्या वेळेस क्रषी पंपाना देण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे येणाऱ्या अडचणी तसंच शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन सरकारनं दिवसा वीज प्रवठा देण्याचं नियोजन केलं आहे

ही गाडी नांदेड ते न्यू दिछी आणि न्यू दिछी तर नांदेड अशी धावत आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली अतिवृष्टीनं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानाचे सरसकट पंचनामे करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यांनी केली आहे दरेकर यांनी काल परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या नावकी तसंचं मानवत तालुक्यातल्या देवलगाव अवचार शिवारातल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला

पीकविमा संदर्भातही त्वरीत निर्णय घ्यावेत असं नमूद करत दरेकर यांनी आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं

शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं तसंच प्रत्येक कर्मचाऱ्याला आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक असल्याच औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितलं आहे

बीड इथल्या सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित वेबिनारमध्ये ते काल बोलत होते कोविड महामारीच्या काळात होमिओपॅथी देखील अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे

जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि मंठा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची पालकमंत्री राजेश टोपे यांनी काल पाहणी केली मंठा तालुक्यातल्या हातवन तसंच निम्न द्धना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करून टोपे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच प्रशासनाला दिले आहे पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं टोपे यांनी यावेळी सांगितलं